उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही यावेळी शपथ घेतली गेले काही दिवस राज्यात सत्ता स्थापनेसाठी विविध पक्षांच्या चर्चा बैठका सुरु होत्या काल रात्री पर्यंत शिवसेना काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सुरु होत्या त्या पार्श्वभूमीवर आजची घडामोड धक्कादायक मानली जात आहे राज्यपाल आणि उपराज्यपालांची दोन दिवसीय परिषद आजपासून नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन इथं सुरू होत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद भरणार आहे राष्ट्रपती कोविद यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवन इथं आयोजित करण्यात आलेली ही तिसरी परिषद असून या परिषदेत विविध सत्रांमध्ये आदिवासींच्या समस्या शेती व्यक्सायातील सुधारणा जल जीवन मिशन उच्च शिक्षणाबाबतचे धोरण आणि जीवन सुसद्य करण्यासाठी प्रशासन अशा महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर न्यायमंत्री रविशंकर प्रसाद मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा आणि जलशकी मंत्री गजेंद्र सिंह शेखावत परिषदेला उपस्थित राहाणार आहे निती आयोगाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच विविध मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारीदेखील परिषदेत सहभागी होणार आहेत

प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय आकाशवाणी तसंच डी डी न्यूजच्या यू टयूब चॅनलवरुन या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होणार आहे हिंदीतून या कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषेतून प्रसारण होईल

भारतीय रिझर्व्ह बँकेनं डी

च्या प्रशासकाला सल्ला देण्याच्या हेतूनं तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे

च्या प्रशासकाची सहाय्यता करणार आहे तसंच काही बाबतीत सल्लाही देणार आहे या समितीत आय डी एफ सी फर्स्ट बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष राजीव लाल आय

आय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एन

कन्नन आणि म्युच्युअल फंड्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन

व्यंकटेश यांचा समावेश आहे प्रशासनात होणारे घोटाळे भांडवलाची कमतरता कर्जबुडवी प्रकरणं अशा विविध समस्यांचं निराकरण करण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे

सिंग यांनी वस्तू आणि सेवा कर संरचनेत बदल सूचवले आहेत कठिण प्रक्रिया सुलभ करण दरामधे वारवार बदल न करणं आणि तिर गोष्टीचा यात समावेश आहे मुंबईत रिझर्व्ह बँक मुख्यालयात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते आपला अहवाल तयार करण्याआधी वित्त आयोगानं जवळपास सर्वच राज्यांचा दौरा करुन पाहणी केली वस्तू आणि सेवा करामधे वित्तीय स्वायत्तता समित झाल्याची तक्रार अनेक राज्यांनी केल्याचं सिंग यांनी सांगितलं मात्र हे सगळे मुद्दे असले तरी देखील वस्तू आणि सेवा कराची अबलबजावणी जलद गतीनं करणा या देशांमधे भारताचा समावेश आहे असं ते म्हणाले महाराष्ट्रात अवकाळी पावसानं झालेल्या पीक नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचं पथक चार दिवसांच्या दौऱ्यावर आलं आहे या पथकांनं काल विदर्भातल्या अमरावती विभागातल्या नुकसानीची पाहणी केली विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी पंचनामे आणि शासनानं निर्धारीत केलेल्या निकषानुसार अमरावती विभागातल्या नुकसानीचा अहवाल केंद्रीय पाहणी पथकाचे प्रमुख कापूस विकास संचालनालयाचे संचालक डॉ

सिंह यांना सादर केला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका कार्यक्रमात विदर्भातील शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीनं शेतीवर आधारित व्यवसाय या मुद्द्यावर भर दिला

विदर्भात शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित तंत्रज्ञानावर आधारीत प्रशिक्षण देण्यासाठी एका व्यावसायिक आणि वैज्ञानिक संस्थेची गरज असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले

झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन होमगार्ड आणि राज्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शहीद झाले अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांनी काल रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांवर बेछुट गोळीबार केला यावेळी चांडवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लुकियाटांड या गावात पोलिस गस्तीवर होते झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी या हल्ल्याची निंदा केली असून तीव्र दुःख व्यक्त केलं आहे

वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवीन उपाय योजना करण्याची गरज आहे असं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत वायू प्रदृषणावरील चर्चेदरम्यान सांगितलं वायू प्रदृषणाला आळा घालण्यासाठी कोळश्यावर आधारित ऊर्जा केंद्र देखील बंद केली आहेत अशी माहिती त्यांनी दिली

आसाममध्ये नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेच्या रंगिया विभागानं रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या वन्यप्राण्यांचे मृत्यू रोखण्यात यश मिळवलं आहे

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काल जपानमधे नगोया इथं ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया आणि न्यूझिलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली आणि पुर्वेकडील देशांबाबतचे धोरण मजबूत करण्यावर चर्चा केली

जयशंकर यांनी जपानचे परराष्ट्र मंत्री तोषिमित्सु मोटेगी यांच्याशीही द्विपक्षीय मुद्द्यांवर स्वतंत्र चर्चा केली नवनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं स्टाटअप्स आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योगासाठी स्वामित्तव हक्कांचं सुलभीकरण केलं आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली

भारताचा स्टार मुष्टियोद्धा विजेंदर सिंगनं दुबई इंटरनॅशनल सकिटमध्ये पदार्पणातच दोन वेळच्या राष्ट्रकुल विजेत्या चार्लस् अदामू याला पराभूत केलं

व्यावसायिक लढतींमधला त्याचा हा सलग बारावा विजय असून या वर्षातली त्याची ही दुसरी लढत होती

त्यानंतर डाव पुढे सुरू करणाऱ्या भारतीय संघानं ही धावसंख्या ओलांडून आपली आघाडी भक्कम करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे अनेक अडथळ्यांनंतरही देशानं सामायिक विकासाचं उद्दिष्ट साध्य केलं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांनी केलं आहे ते काल गुवाहाटी इथं एका कार्यक्रमात बोलत होते अन्नप्रक्रिया हातमाग चहा बांबू मत्स्यव्यवसाय आणि सेंद्रीय शेतीशी संबंधित उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांचं मूल्यवर्धन करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे असं त्यांनी सांगितलं